राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या द्पारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार असल्याचं मंडळानं प्रसिद्वीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे

या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण पाहाता येणार असून विद्यार्थ्यांना आपल्या माहितीची प्रिंटआऊट घेता येणार आहे

गेल्या वर्षापासून उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढत असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशातल्या मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला ही अत्यंत समाधानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी वारंवार हंगामी स्थगिती देण्याची मागणी केली पण राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडली आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळवून दिला असं त्यांनी प्रसिद्द केलेल्या पत्रकात म्हटलंय

यावेळी राज्य शासन भक्कमपणे बाजू मांडेल शासनाच्या वतीनं मुकूल रोहतगी आणि परमजितसिंग पटवालिया युक्तीवाद करणार असून प्रख्यात वकिल कपिल सिब्बल आणि रफिक दादा हे मराठा आरक्षणाच्या बाजूनं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वतीनं बाजू मांडणार आहेत असं या पत्रकात म्हटलं आहे

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व समाजातल्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळेल लॉकडाऊन काळात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविणे विद्यार्थ्याना गैरसोयीचे होत असल्याने ही सवलत देण्यात आलेली आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् अन्नमंत्री रामविलास पासवान कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल या बैठकीला उपस्थित होते कारखान्यांना शेतकऱ्यांची थकबाकी देता यावी यासाठी निती आयोगाच्या शिफारसीनुसार साखरेचा किमान विक्री दर वाढवण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाली तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवण्याचे निर्देश या मंत्रिगटानं अन्न मंत्रालयाला दिले या दरवाढीचा लक्षणीय परिणाम दिसला नाही तर तिर पर्यायांचा सरकार विचार करेल असं सूत्रांनी सांगितलं उपलब्ध नसलेली खतं आणि बियाण्यांमध्ये झालेली फसवणूक यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची शेतक यांमध्ये निर्माण झालेली भिती लक्षात घेवून कृषि विभागानं खतांसाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषिमंत्र्यांकडे केली आहे

कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक यांना चालू खरीप हंगाम हाच एक दिलासा देणारा आहे त्यामुळेच मोठ्या अपेक्षा ठेवून शेतक यांनी खरीप हंगामाची तयारी केली

याबाबतच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजुरी दिली आहे

एअर डिया आपल्या काही कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या सक्तीच्या बिनपगारी रजेवर पाठवणार आहे त्यासाठी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य क्षमता आणि त्यांची कर्तव्यतत्परता या आधारावर समीक्षा सुरू केली आहे असं एका कार्यालयीन आदेशात म्हटलं आहे एअर डियाच्या संचालक मंडळानं कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक राजीव बन्सल यांना कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे अधिकार दिले असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे कर्मचाऱ्यांना किमान सहा महिने ते जास्तीत जास्त पाच वर्षाच्या बिनपगारी रजेवर पाठवण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतील ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत सुषमा लोके या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आल्या असून सुभाष पवार हे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत या निवडणूकांसाठी या दोघांचेच उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली

असंही ते म्हणाले

सर्व बधितांची प्रकृती स्थिर असूनत्यांनाही लवकरच घरी सोडलं जाणार आहे असं प्रशासनानं सांगितलं आहे

येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे या काळात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः ढगाळ राहून मध्यम ते जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे